दरम्यान दुस या आणि तिस या टप्प्यात होणा या मतदानासाठी प्रचारानं वेग घेतला आहे

भाजपा काँग्रसे झारखंड मुक्ती मोर्च झारखंड विकास मोर्चांसह सर्व प्रमुख पक्षांचे प्रचारक आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज खुंट्टी आणि जमशेदपूर इथं प्रचार सभा घेणार आहेत केंद्र सरकारनं राज्य सरकाराना कांद्याची साठवणूक करणा या व्यापा यांवर कडक कारवाईचे तसंच सामान्य माणसांना कांद्याच्या वाढत्या दरापासून दिलासा देण्यासाठी किफायतशीर दरात आयात कांदा वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत केंद्रीय सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या सचिवांच्या समितींच्या बैठकीत देशभरातल्या कांद्याच्या वाढत्या किंमतीचा आढावा घेण्यात आला अकरा प्रमुख कांदा उत्पादक राज्यांच्या मुख्य सचिवांबरोबर व्हिडोओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत गौबा यांना कांद्याचे दर नियत्रंणात आणण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली कांद्याची उपलब्धता वाढवण्याचे निदेंश त्यांनी राज्यांना दिले किफायतशीर दरात कांद्याची खरेदी आणि वितरण करण्यासाठी खाद्य आणि नागरी विभागांचा उपयोग करण्याची सूचना गौबा यांनी राज्यांना केली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महिलांविरोधातील लँगिक अत्याचार आणि निर्भया निधीच्या वापरासंबंधी मानक संचालन प्रक्रियेवरील अहवाल सादर करण्यासाठी केंद्र सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाना नोटीस बजावली आहे लैंगिक अत्याचारबाबत माध्यमांमधे आलेल्या वृत्तापी दखल घेत आयोगाच्या समितीनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना निर्भया निधीबाबत सहा आठवड्यात अहवाल सादर करायला सांगितलं आहे तसंच निर्भया निधीची उपलब्धतता आणि गेल्या तीन वर्षात केलेल्या खर्चाचा तपशिल मागवला आहे आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस महासंचालकाना नोटिस जारी करुन मानक संचालन प्रक्रिया आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणात त्यांच्याकडून अवलंबात येणा या सर्वात्तम पद्धतीची माहिती मागितली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कमिशनच्या नव्या आयुक्त उर्सुला वॉन डर लेअर यांचं अभिनंदन केलं आहे दूरध्वनीवरुन साधलेल्या संपर्कात त्यांनी यूरोपियन कमिशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्याबद्दलही आनंद व्यक्त केला आहे भारत आणि युरोपियन कमिशनची भागीदारी ही लोकशाही मूल्य कायद्याचा सन्मान यावर आधारित असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान काल सब लेफटनंट शिवांगी यांनी मिळवला आहे बिहारच्या मुजफुरमधल्या शिवांनी यांनी काल हा इतिहास घडवला त्या गेल्या वर्षीच्या जून महिन्यात भारतीय नौदलात दाखल झाल्या होत्या डॉर्निअर वैमानिक म्हणून तीन महिला वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार तेलशुद्धी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत शिवसेनेनं या प्रकल्पाला विरोध करतानाच या आंदोलनकर्त्यावरचे गुन्हे मागे घेण्याचं आबासन प्रचारा दरम्यान दिलं होतं

प्रकल्पामुळे कोकणातल्या पर्यावरणाला होणाऱ्या धोक्यामुळे या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे एक दिक्स आधीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरे वृक्षतोडीविरोधातल्या आंदोलन कर्त्यांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेल्या काही प्रकल्पांचा आढावा धेण्याचे आदेश दिले आहेत

सरकार लवकरच आर्थिक स्थितींबाबत बेतपत्रिका ही काढणार असल्याची माहितीही ठाकरे यांनी बातमीदारांना दिली मुंबई उच्च न्यायालयानं भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना शुक्रवार पर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत

स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या व्यापार गुंतवणूक नवीनता आणि संस्कृती या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध आणखी दृढ व्हावेत म्हणू विस्तृत चर्चा झाली व्यापार आणि गुंतवणुक क्षेत्रात भारत आणि स्वीडन मधले संबंध आणखी दृढ झाल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे मेक इन इंडिया स्टार्ट अप इंडिया स्वच्छ भारत डिजिटल भारत या योजनांमध्ये स्वीडन भारताचा मुख्य भागीदार आहे काल राष्ट्रपती भवनात स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि राणी सिल्विया यांचं स्वागत करताना ते म्हणाले स्वीडनच्या बर्याच कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे आणि स्वच्छ तंत्रज्ञान चक्राकार अर्थव्यवस्था आदी क्षेत्रात या कंपन्यांना गुंतवणुकीसाठी अजून वाव आहे व्यापार आणि तंत्रज्ञानक्षेत्रात ही भागीदारी आणखी समृद्ध व्हायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली संयुक्तपणे पर्यावरण बदलाचा सामना करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत असंही त्यांनी सांगितलं क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी कोविंद यांनी स्वीडनला आमंत्रित केलं ध्रुवीय प्रदेशात एकत्र काम करण्यासाठी त्यांनी स्वीडनचं सहकार्य अपेक्षित केलं या आधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राजे गुस्ताफा यांच्यात नवीनता संशोधन या विषयावर उच्च स्तरीय विस्तृत चर्चा झाली संशोधन आणि विकास या क्षत्रात दोन्ही देशांमधले संबंध विस्तारण्यावर भर दिला कृत्रिम ज्ञान डिजिटल आरोग्य शास्वत ऊर्जा आदी क्षेत्रात दीर्घ पल्ल्याची भागीदारीवर देखील चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं नासाच्या एका उपग्रहाला चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली आहेत विक्रम या लँडरचा सप्टेंबर महिन्यात संपर्क तुटला होता हे लँडर चंद्राच्या कक्षेत कोसळले होते

यानुसार शण्मुगा सुब्रमण्यम यांनी विक्रमचे अवशेष ओळखून ते शोधून काढले आहेत

काठमांडूमधल्या दशरथ रंगशाला इथं आज दूपारी हा सामना खेळला जाईल महिला संघाचा नेपाळबरोबर संध्याकाळी अंतिम सामना होईल भारतीय महिला संघानं साखळी सामन्यात नेपाळचा पराभव केला असला तरीही त्यांना नेपाळी महिलांनी चुरशीची लढत दिली होती बॅडमिंटनमधे भारतीय महिला आणि पुरुष संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय पुरुष आणि महिला संघानी पाकिस्तानचा पराभव केला तर श्रीलंकेच्या महिला आणि पुरुष संघानं उपांत्य सामन्यात नेपाळचा पराभव केला

काल नेपाळच्या पोखरा इथं झालेल्या ट्रायथालॉन मधे भारतानं पहिलं सुवर्णपदक मिळवलं बिश्वजित श्रोखोम नं रौप्य तर सरोजनी देवी आणि मोहन प्रज्ञा यांनी महिलांच्या गटात अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं मानवी संस्कृतीला आव्हान देणाऱ्या हवामान बदलाच्या संकटाचा सामना करत असलेल्या मानवतेला आशा आणि आत्मसमर्पण यापैकी एकाची निवड करावी लागेल असं संयुक्त राष्ट्राचे सरघिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे ते काल माद्रिद इथं संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलावरील परिषदेच्या उद्घटनपर भाषणात बोलत होते एक मार्ग आत्मसमर्पणचा आहे ज्यात या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचे आरोष्य आणि सुरक्षा धोक्यात असून परतीचा मार्ग झाला आहे असे ते म्हणाले पॅरिस करारातून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली असली तरी हवामान बदलाविरोधातल्या संघर्षात अमेरिका अजूनही जगातल्या अन्य देशांबरोबर आहे हैद्राबादमधे पशुवैद्य महिलेवर सामूहिक बलात्कार आणि नंतर तिची हत्या झाल्याचे पडसाद काल संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले